गरीब महिलांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जवला योजना सुरू केली प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन सीएमवारी आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरप्रात महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विड्ठलाची महाप्जा साजरी झाली प्रथेप्रमाणे दर्शन रांगेतील पहिल्या दांपत्याला या पुजेचा मान मिळतो यंदा तो हिंगोलीच्या अनिल आणि वर्षा जाधव या दांपत्याला मिळाला राज्य मंत्रिमडळाचे सदस्य दिवाकर रावते आणि गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते शासकीय महापुजेत मात्र यंदा खंड पडला आरक्षणासह आपल्या इतर मागण्या मान्य झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी दिला होता

परंतू दहा लाख वारकरी जे पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या दहा लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारचे प्रयत्न हे काही संघटनांच्या काही व्यक्तींच्या माध्यमातनं त्याठिकाणी चालले आहेत हे पुरोगामी महाराष्ट्राला अक्षरशः लज्जा आणणारे अशा प्रकारचे आहे आणि खन्या अर्थानं या ठिकाणी हे दहा लाख जे वारकरी आहेत यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मला तर झेड प्लस सुरक्षा आहे मला कोणी हात देखील लाव् शकत नाही पण अशाप्रकारे या वारकऱ्यांची जीवितहानी या ठिकाणी झाली तर महाराष्ट्राला कधीच कोणी माफ करणार नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय की मी त्या ठिकाणी पुजेला जाणार नाही

यासंदर्भातील आंदोलनाला काल सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आता सर्व लोकांना हे समजतं की सरकार याच्यामध्ये निर्णय घेवू शकत नाही उच्च न्यायालयचं याच्यामध्य निर्णय घेव् शकतं परंतू तरी देखील काही पक्ष आणि काही संघटना हे माहिती असून देखील समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं राजकीय हेतूनं अशाप्रकारे लोकांना उचकावण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्य न सांगता त्याठिकाणी या ज्या मागण्या होत आहेत खरं म्हणजे माझ्यावर दगडफेक करून देखील कुणाला जर आरक्षण मिळणार असेल तर ती देखील माझी तयारी आहे पण आज हे शक्य नाही हे आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयातनचं मिळू शकतं

हे या पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शोभणारे नाही

अशी माहिती लातूरचे संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली ते काल निलंगा इथं विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले कीजास्तीत जास्त पीकविमा देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे तसंच आगामी काळात लातूर जिल्ह्यासह मतदारसंघासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विकासाचं नवीन मॉडेल तयार करण्यात येईल सातवा वित्त आयोग राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वित्त आयोगातील शिफारशीनुसार करण्यात आलेली पगारवाढ दिवाळीपासून देण्यात येईल अशी माहिती वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पीटीआय शी बोलताना दिली

याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना बालकाच्या काळजीसाठी देण्यात येणारी रजा सातशे तीस दिवसांपर्यंत वाढवण्याबद्दलच्या प्रस्तावही विचाराधीन असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं

ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब महिलांना लाभ मिळाल्यानं या योजनची व्याप्ती आता वाढू लागली आहे महिलांनी पुढ येऊन गॅस कनेक्शन घ्यावं असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं त्यांच्या हस्ते काल पुण्यात कोथरूड इथं सुतारदरा पौंड रोड परिसरातील महिलांना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले

त्यांना तासभर दोन तास जावून लाकूड फाटा गोळा करावा लागतो पावसाळ्यासाठी आधी साठवून ठेवावा लागतो त्याच्यासाठी जागा लागते

जे गरीब महिलांच्या डोळ्यात पाणी येत होतं ते पाणी पुसण्यासाठीच मोदीजींनी ही योजना सुरू केली

अविश्वास प्रस्तावाच्यावेळी काँप्रेसकड कोणतेही मुद्दे नसल्यानं गांधी यांनी मिठी मारुन हा ड्रामा केला आहे

राफेलचा करार काँग्रेसच्या काळात झाला होता या करारबाबत गुप्तता पाळण्याचे नियम घातले गेले होते यावरही काँप्रेसचा खरा चेहरा देशासमोर आल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले अमितशहा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक मुंबईत घेतली

त्यानंतर शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची पाठिंबा मिळवण्यासाठी भेट घेतली दहशतवादी ठार जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलातील जवानांबरोबर झालेल्या चकमकीत काल तीन दहशतवादी ठार झाले चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा कुलगामाचे पोलीस प्रशिक्षणार्थी मोहम्मद सलीम शाह यांचं अपहरण करून हत्या करण्यात सहभाग होता असं राज्याचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं दरम्यान जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात सीमारेषेजवळ घूसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्याला ठार करण्यात आलं स्वच्छता अभियान डहाणू नगर परिषदेच्या वतीनं आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी मुख्याधिकारी डॉ विजयकुमार द्वासे यांनी केलं

वृक्षथॉन वृक्ष सवर्धन आणि लागवडीचा संदेश देण्यासाठी गोंदिया इथं आकृती थिंक ट्रडे या सामाजिक संस्थेच्यावतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तीन हजार तरुणांनी सहभाग घेतला वन्यप्राणी हल्ला बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा इथं अज्ञात वन्यप्राण्यानं मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला

लक्ष्य सेनच्या कारकिर्दीतलं हे सर्वात मोठं विजेतेपद मानलं जात आहे

त्यामुळ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅंडलवर नमस्कार